यात घटनादुरुस्ती लागू करण्याच्या बाजूनं अधिक मतं पडली ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या पाच पेक्षा जास्त प्रतिनिधींनी ठरावाच्या बाजूनं मत दिलं आता यानंतर महाभियोग खटला चालवण्याबाबत आज मतदान होणार आहे

याची पूर्वकल्पना आल्यामुळंच डेमोक्रिटक सदस्यांनी महाभियोग चालवण्याचा ठराव मांडला आहे

आतापर्यंत मिळालेले पुरावे हे हिमनगाचं फक्त टोक आहे अजून बरीच माहिती आणि पुरावे मिळणं अपेक्षित आहे असं स्टीव्हन यांनी सांगितलं नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या निवडीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी कार्यवाही सुरु असताना ट्रंप यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल या संसदेच्या इमारतीवर हल्ला केला होता या हल्ल्यामागे ट्रंप यांनी चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं आज बिजिंग इथं माध्यमांना ही माहिती दिली मात्र याबाबतचा अधिक तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रस अधनॉम घेब्रेयेसुस यांनी यावेळी चीनकडून सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चीनच्या नकारामुळं तपास पथकाला परत जावं लागलं होतं कोरोना लसीकरण कोरोना लसीकरण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला क्यू आर कोड अर्थात सांकेतांक असलेलं प्रमाणपत्र दिलं जाणार असून राज्याबाहेर अथवा विदेशात जाण्यासाठी देखील त्याचा डिजिटल पास म्हणून उपयोग होऊ शकणार आहे अशी माहिती महाराष्ट्राज्य लसीकरण अधिकारी दिलीप पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्रात येत्या शनिवारपासून कोविड लसीकरण सुरू होणार आहे लसीकरण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला हे प्रमाणपत्र दिलं जाणार असून संबंधित व्यक्तीने तो सांकेतांक लक्षात ठेवल्यास अथवा हे प्रमाणपत्र जवळ बाळगल्यास संपूर्ण देशात कुठेही त्याच्या लसीकरणाची माहिती उपलब्ध होणार आहे केवळ सांकेतांक सांगितल्यास त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळणार असल्यानं शिवाय हे लसीकरण आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्न केलेलं असल्यानं डिजिटल पास म्हणूनही या सांकेतांकाचा वापर होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं ज्यावेळी परदेशात लसीकरणाची मोठी मोहीम सुरु होईल त्यावेळी या सांकेतांकाच्या आधारे संबंधित व्यक्तीला परदेशातही प्रवेश मिळणे सुलभ होणार आहे प्रामुख्यानं परदेशात वारंवार जावं लागणाऱ्या आय टी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे

देशभरातल्या विविध माध्यमांनी याबाबत दिलेल्या वृत्तांचं प्रसार भारतीनं खंडन केलं आहे या बातम्या तथ्यहीन आणि निराधार आहेत

वाराणसी निर्यात वाराणसीच्या वैशिष्ट्यांमध्ये आता आणखी एकाची भर पडणार आहे रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरातून आता दर्जेदार कपड्यांची निर्यात केली जाणार आहे जपानमधील एक वस्त्रोद्योग कंपनी काशीमधल्या वीणकरांकडून कापड खरेदी करणार आहे काल वाराणसीच्या विभागीय आयुक्तांनी यासाठीचं सादरीकरण केलं

या योजनेमुळे विमा कवचाची व्याप्ती वाढली जोखीम कमी झाली आणि देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना याचं लाभ झाला असं सांगून पीक विमा योजनेला पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी सर्व लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे

देशभरात शेतकऱ्यांना कमीतकमी एकसमान प्रीमियमवर सर्वसमावेशक जोखमीचा उपाय पुरवण्यात हा पुढाकार एक मैलाचा दगड ठरला आहे या योजनेत शेतकऱ्याच्या हिश्शाच्या व्यतिरिक्त प्रीमियमचा खर्च केंद्र आणि राज्य सरकारं उचलतात

अशी माहिती कृषी मंत्रालयानं दिली

काल भारतीय हवाई दलाच्या विमानातून हे पथक ढाक्याहून रवाना झालं होतं कोणत्याही अन्य देशाचं पथक प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होण्याची ही तिसरी वेळ आहे